नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र नारी शक्तीचा सन्मान राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून महिलांना शुभेच्छा आसाम विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या नेत्यांचे उमेदवारी अर्ज दाखल

विधिमंडळात सादर उद्योपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कार मध्ये स्फोटके आढळलेल्या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला पंतप्रधान बैठक भारत आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृतमहोत्सव जेव्हा पुढील वर्षी साजरा करेल तेव्हा आतापर्यंत असंभव वाटणाऱ्या अनेक महत्वाकांशी ध्येयांची पूर्ती करेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते

यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येईल तसेच सर्वसामान्य देशवासीयांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेऊन हा महोत्सव साजरा करण्यासंदर्भात त्यांच्या सूचना आणि कल्पना याचं ही स्वागत करण्यात येईल तसेच एकंदर पाच प्रकारच्या विभागात विविध कार्यक्रम घेण्याचा विचार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले पंतप्रधान महिला दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज जगभरात नारी शक्तीचा सन्मान होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी या निमित्त देशातल्या महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या ट्वीटर संदेशातून त्यांनी स्त्री शक्तीचा आणि स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आहे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यात महिलांचा महत्वपूर्ण सहभाग असून देशातील महिलांच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे आपल्या ट्वीटर संदेशाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी देशातील नारीशक्तीला नमन केले आहे महिलांची सृजनशीलता उद्यमशीलता आणि भारतीय संस्कृतीप्रती आस्था यांचा आपल्याला अभिमान असल्याचे मोदी यांनी सांगितले तसेच याचे प्रतीक म्हणून त्यांनी आज तामिळनाडूमधील टोडा या आदिवासी महिलांनी हाताने नक्षीकाम करून तयार केलेल्या शालीची खरेदी केली आणि त्याची कलाकुसर अद्भुत असल्याचा गौरवही पंतप्रधानांनी केला विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील महिलांचा आपल्याला अभिमान असून त्यांच्या विविध क्षेत्रातील सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायची संधी मिळणे हा सरकारचा बहुमान असल्याचेही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

याद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगले जीवनमान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे हरदीप सिंग परी महिला दिनानिमित्त आज महिला वैमानिकांच्या चमूने दिल्ली ते त्रिशूल हवाई तळ असे विमान उड्डाण केले नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या विमानाला हिरवा झेंडा दाखवला उत्तर प्रदेशातल्या बरेली येथील त्रिशूल विमानतळाच्या व्यावसायिक वापरासाठी अनेक नव्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत या ठिकाणी उद्घाटनाचे पहिले विमान सर्व महिला वैमानिकांनी संचालित केले राज्यसभा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी इंधन दरात होत असलेल्या वाढीचा मुद्दा राज्यसभेत विरोधकांनी मांडला

त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले असल्याचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले काँप्रेस आणि इतर विरोधकांनी हौद्यात धाव घेऊन या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली आणि सरकारविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज आधी अकरा वाजेपर्यन्त आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले लोकसभा लोकसभेतही इंधन दरवाढ आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किमतीवरून आज विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले

त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर काही विरोधी पक्ष सदस्यांनी इंधन दरवाढी संदर्भात मांडलेला स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळून लावला त्यामुळे कॉंग्रेस तृणमूल कॉंग्रेस शिवसेना बहुजन समाज पार्टी डी एम के आदी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील हौद्यात येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाच कामकाज तहकूब करण्यात आले

बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे

यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोराआसाम गण परिषद अध्यक्ष अतुल बोरा कार्यकारी अध्यक्ष केशब महंता रायजो दल नेता अखिल गोगोई भाजपचे वरिष्ठ नेते आणि विधानसभा सभापती हितेन्द्रनाथ गोस्वामी यांचा समावेश आहे दरम्यान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज बोकाखाट येथे एका निवडणूक सभेत मार्गदर्शन केले तामिळनाडू जागावाटप तामिळनाडूमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक पक्ष आणि सी पी एम अर्थात संयुक्त प्रगतीशील मोर्चा यांच्यात आज जागावाटपासंदर्भात सहमती झाली आहे

दरम्यान तमिळनाडूतील दुसरा प्रमुख पक्ष अण्णा द्रमुक आणि डी एम डिके या पक्षात जागा वाटपाबाबत मतभेद सुरूच आहेत

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून कोरोना काळात राज्याच्या अर्थविश्वाला मदतीचा हात देणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद आहे तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार आहे

महिला दिनी सादर झालेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत

ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्राबाई फुले योजनाही जाहीर करण्यात आली

बांगलादेश बांगलादेशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारत बांगलादेश मैत्रीचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांच्या नौदलच्या वतीने आजपासून तीन दिवसांचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलातील आय एन एस कुलिश आणि आय एन एस सुमेधा या दोन युद्ध नौका आज बांगलादेशाच्या मोनग्ला बंदरात दाखल झाल्या त्यांचे बांगलादेशाच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी स्वागत केले

मुकेश अंबानी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात होता आता एन आय ए त्यांच्याकडून तपासाची सूत्रे स्वीकारणार आहे

काही दिवसांनंतर कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळ मुंब्रा खाडीनजीक आढळून आला होता

पण प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली

त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार